काही ठळक बातम्या

देशभरात प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालय असावं अशी सरकारची संकल्पना आहे

सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार

आणखी एक स्रवर्ण आणि कांस्य पदक पटकावलं

ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं आज मुंबईत दीर्घ आजारानं निधन देशभरात प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालय असावं अशी सरकारची संकल्पना असल्याचं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

आय्रष्यमान भारत योजनेअंतर्गत दीडलाख आरोग्य केंद्राच्या निर्माणाची सरकारची योजना असल्याचंही पंतप्रधान यावेळी म्हणाले ग्रामीण भागातील जनतेला योग्य आणि त्वरीत आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी सहा लाख गावांमध्ये दर दहा ते बारा किलोमीटर अंतरावर या केंद्राची उभारणी केली जाईल अशी माहितीही श्री मोदी यांनी यावेळी दिली सरकारनं विविध ठिकाणी जनऔषधी केंद्राची स्रूरवात केली असून याद्वारे अल्प दरात औषधी उपलब्ध केली जात असल्याचंही श्री मोदी म्हणाले

रुग्णालयं आणि डॉक्टरांनी रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांशी सहाव्रभूतीनं संवाद साधावा असं उपराष्ट्रपती श्री

व्येंकथ्या नायडू यांनी म्हटलं आहे या द्र ष्टीकोनामुळं रुग्णांना उपचारादरम्यान दिलासा मिळेल असं उपराष्ट्रपती म्हणाले विशाखापड्टणम इथं के आय एम एस आयकॉन या रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते आज बोलत होते

वैद्यकीय सुविधा आणि आरोग्य सेवा जन सामान्यांच्या आवाक्यात असायला हव्यात रुग्णांना केवळ औषधोपचार देऊन डॉक्टरांचं कर्तव्य संपत नाही तर त्यांनी प्रतिबंधक उपाययोजनांबाबतही ठुग्णांना मार्गदर्शन आणि सल्ला दिला पाहिजे असं उपराष्ट्रपती म्हणाले आधार पत्राची आवश्यकता असलेल्या प्रत्येक प्रमाणीकरणासाठी चेहऱ्याची ओळख पटवणं अनिवार्य करण्याची घोषणा भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं केली आहे साधारणतः प्रमाणीकरण प्रक्रियेअंतर्गत कोणत्याही व्यक्तीची ओळख बोटांचे ठसे किंवा डोळ्यांच्या बाहुल्या तपासून पटवली जाते त्यात आता चेहऱ्याची ओळख पटवण्याचा अतिरिक्त उपाय समाविष्ट होणार आहे अतिरिक्त स्रुरक्षा कवच म्हणून यांचा वापर करत असल्याचं प्राधिकरणानं स्पष्ट केलं आहे वार्धक्यामुळं किंवा शारीरिक कष्टाच्या कामांमुळं ज्यांचे बोटांचे ठसे स्पष्ट नसतील त्यांचीही ओळख पटवणं या उपायामुळं शक्य होणार आहे प्रथम सिम कार्ड देण्यासाठी आणि मग टप्प्याटप्प्यानं इतरत्रही हा नियम लागू केला जाईल

पॅट अर्थात मतदानाची पोच देणाऱ्या मतदान यंत्रांचा शंभर टक्के वापर करायला निवडणूक आयोग तयार आहे असं मुख्य निवडणूक आयुक्त श्री

रावत यांनी सांगितलं ते औरंगाबाद इथं निवडक पत्रकारांशी बोलत होते निवडणूक आयोगानं साडेसतरा लाख व्ही व्ही पॅट यंत्रांची मागणी नोदवली असून आतापर्यंत अशी दहा लाख मतदान यंत्र मिळाली आहेत येत्या नोव्हेंबरपर्यंत बाकीची यंत्रंही मिळतील

लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुका एकाचवेळी घेण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली आय्रष्मान भारत ही महत्त्वाकांक्षी आरोग्य विमा योजना कंपन्यांसाठी सकारात्मक पाऊल असून यामुळं प्रीमिअम वाढण्यास मदत होईल असं मूडीज या आंतरराष्ट्रीय मानांकन संस्थेनं म्हटलं आहे दहा कोटी गरीब क्रदंबांना या योजनेअंतर्गत समावून घेतलं जाणार असून उपचारासाठी दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंत विमा छत्र मिळणार आहे

नागपूर इथल्या नागनदी श्रध्दीकरणाच्या कामासंदर्भात येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार असून येत्या फेब्रवारी मध्ये या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामास सुठवात होणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जलसंपदा मंत्री श्री नितीन गडकरी यांनी दिली नागनदी शुध्दीकरण प्रकल्पासंदर्भात श्री गडकरी यांच्या अध्यक्षतेत परिवहन भवन इथं बैठक झाली या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली

कर्जाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी श्री गडकरी यांनी दिले त्यानुसार एका आठवड्यातच हा विषय मार्गी लावण्यात येणार असल्याचं जपानचे राजदूत आणि जायका कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मान्य केलं त्यामुळं या प्रकल्पाच्या कामास गती येणार असून डिसेंबरपर्यंत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येऊन त्यानंतर कामाच्या निवीदा प्रक्रिया आदी पूर्ण करून या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामास येत्या फेब्रवारी मध्ये सुरुवात होणार असल्याचं श्री गडकरी यांनी सांगितलं पंतप्रधान श्री

इंडोनेशिया इथं सुरु असलेल्या अठराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं आज आणखी एक स्रवर्ण आणि कांस्य पदक पटकावलं टेनिस मध्ये प्रुठेष द्रहेरीत रोहन बोपन्ना आणि दीविज शरण यांच्या जोडीनं कझाकिस्तानच्या जोडीचा सहा तीन सहा चार असा पराभव करत भारताला सहावं सुवर्ण पदक मिळवून दिलं नेमबाजीत महिलांच्या दहा मीटर एयर पिस्टल प्रकारात हिना सिद्धनं कांस्य पदक जिंकलं आज सकाळी नौकानयन मध्ये दत्तु भोकनळ स्वर्णसिंह ओम प्रकाश आणि सुखमित सिंह यांच्या संघानं सुवर्ण पदक जिंकलं तर द्रष्यंत चौधरीनं पुरुषांच्या लाईटवेट सिंगल स्कल्स प्रकारात तर रोहित कुमार भगवान सिंह जोडीनंही लाईटवेट डबल स्कल्स प्रकारात कांस्यपदक पटकावलं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि क्रीडा मंत्री कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड यांनी पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे

केरळ पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी महाराष्ट्रातले नागरिक आणि संस्था मोठ्या प्रमाणात पुढं येत आहेत इच्छुकांनी आपलं आर्थिक सहाय्य राज्य सरकारच्या महाराष्ट्र बँकेतल्या खात्यावर चीफ मिनिस्टर केरला फ्लड रिलिफ फंड या नावानं धनादेश किंवा डिमाव्ड ड्राफ्टच्या स्वरुपात करावं असं आवाहन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांच्या निधनानं मराठी चित्रपट नाटक आणि मालिका या तिन्ही माध्यमांना व्यापून टाकणारा एक गुणी आणि अष्टपैलू अभिनेता आपण गमावला अशा शब्दांत मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी चव्हाण यांना श्रद्धांजली वाहिली आहे तर चव्हाण यांच्या निधनानं चित्रपट आणि नाटक क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याची भावना सांस्कृतिक कार्यमंत्री श्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली आहे

मोरूची मावशी या नाटकातून आपल्या अभिनय शैलीनं रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलेल्या विजयी चव्हाण यांनी नाटक मालिका चित्रपट अशा तीनही क्षेत्रात आपल्या अभिनयाची छाप उमटवली होती विनोदाचं अचूक टायमिंग आणि प्रेक्षकांना आपल्या संवादांनी आपलंसं करण्यात विजय चव्हाण यांचा हातखंडा होता श्रीमंत दामोदरपंत दूरदूर तू तू मी मी ही त्यांची गाजलेली नाटकं होती राज्य सरकारनं नुकतचं चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांना गौरवलं होतं गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती त्यांच्यावर मुलुंड इथल्या रूग्णालयात उपचार सुरू होते तिथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतला केंद्रीय वस्त्र मंत्रालया अंतर्गत नवीन सचिवालय भवन सिवील लाईन्स स्थित विणकर सेवा केंद्र नागपूर इथं चार आणि एक महिन्याच्या कालावधीचे बुनाई रंगाई प्रिटींग तसंच टेक्सटाईल डिझाईनिंग याचे प्रशिक्षण अभ्यासक्रम उपलब्ध आहेत

या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवार विणकर सेवा केंद्र कार्यालयाच्या प्रमुखांना प्रशिक्षण प्रारंभ होण्याच्या महिन्याच्या पूर्वी संपर्क साधून आपला प्रवेश सुनिश्चित करू शकतात दिव्यांगांना स्वावलंबी बनविणं ही समाजाची जबाबदारी आहे त्यासाठी दिव्यांगांना त्यांच्या आवडीच्या कलेचं प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी समाजानं प्रयत्न करावेत असं आवाहन केंद्रीय रस्ते विकास आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज पेण इथल्या सुहित जीवन ट्रस्टच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करताना केलं सुहित जीवन ट्रस्ट सुमंगल मतिमंद मुलांच्या शाळेत एम्पथी फाऊंडेशन म्रंबई या संस्थेनं बांधून दिलेल्या इमारतीचं उद्दघाटन आज श्री गडकरी यांच्या हस्ते झालं यावेळी त्यांनी जे एन पी टी ट्रस्टकडून संस्थेला एक कोटी रूपयांची मदत देण्याचं जाहिर केलं अभियांत्रिकी क्षेत्रामुळं देशाच्या सर्वागीण विकासाला एक नवा आयाम मिळू शकतो अभियांत्रिकी क्षेत्रातील संशोधनाच्या माध्यमातून देश सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहून उच्चांक गाठू शकतो हे ध्येय समोर ठेवून अभियांत्रिकी पदवीधर विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेल्या ज्ञानाचा उपयोग राष्ट्र विकासासाठी आणि सामाजिक उत्तरदायित्व म्हणून करावा असं उत्साहवर्धक आवाहन पालकमंत्री श्री प्रविण पोटे पाटील यांनी आज पदवी प्रदान समारंभात केलं विदर्भ महाविद्यालयाच्या परिसरातील संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा नवव्या पदवी प्रदान समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते ध्रळे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आज प्राठुप प्रभाग रचना जाहिर करीत आरक्षण सोडत काढण्यात आली ध्रुळे महापालिकेच्या हद्दवाढीमुळे महापालिका क्षेत्रात लोकसंख्या वाढ होवून सदस्य संख्या चार ने वाढली आहे